भारतात देशांतर्गत निर्मित कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांना आरंभ

जून महिन्यात विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी घट

प्राप्तीकरदात्यांसाठी सोमवारपासून विशेष मोहीम डॉक्टर हर्षवर्धन भारतात देशांतर्गत निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज सांगितलं

डॉक्टर हर्ष वर्धन यांनी एका ट्विटर संदेशात ही माहिती देताना सांगितलं की गेल्या अनेक महिन्यांपासूनही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु होते आणि त्याची सकारात्मक चिन्हे दिसून येत आहे भारत लवकरच कोरोनाच्या साथीवर मात करु शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

दरम्यान सर्वात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत महाराष्ट्र अग्रेसर असून त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक आहे

संभाव्य लस विषाणूच्या स्पाइक डोमेनवर हल्ला करून त्याचे आक्रमण रोखून रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करत असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे या लसीच्या माध्यमातून विषाणूला शरीरात नष्ट करणाऱ्या एंटीबॉडीज निर्माण केल्या जावू शकतात ज्यामुळे फुप्फुसाचे विकार कमी होण्यास मदत मिळते

आलेल्या सर्व प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे

या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ एस के सिंह आणि दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या औषधशास्त्र विभागातील प्राध्यापक नीरज निश्वल यांचाही समावेश आहे

केंद्र सरकार बिहार मधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे बिहार सरकार कोविड चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यावर भर देत असून त्यांना व्हेंटईलेटर पीपई किट चाचण्यांचे किट आदि महत्त्वाच्या सामुग्रीची कमतरता पडू नये यासाठी केंद्र सरकार बिहारला सर्वतोपरी सहकार्य करेल असंही चौबे यांनी सांगितलं

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत योजनेच्या लाभार्थ्याना ही सुविधा मिळायला सुरुवात झाली आहे

राजनाथ सिंह जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सीमा रेषेजवळच्या प्रमुख भारतीय चौक्यांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाहणी केली आणि तिथल्या जवानांशी संवाद साधला देशाचं कोणत्याही परिस्थितीत रक्षण करण्यासाठी तयार असणाऱ्या तुम्हा साहसी आणि शूर जवानांचा देशाला अभिमान आहे असं राजनाथ सिंह यांनी जवानाशी बोलताना सांगून त्यांच कौतुक केल तत्पूर्वी त्यांनी पवित्र अमरनाथ गुहेत जावून भगवान अमरनाथांच दर्शन घेतलं आणि पूजा केली त्यांच्याबरोबर या वेळी सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आदि उपस्थित होते दरम्यान काल राजनाथ सिंह यांनी श्रीनगर इथ लष्करी अधिकाऱ्यांची एक उच्च स्तरीय बैठक घेऊन जम्मू काश्मीर मधील सुरक्षेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना भारत पाक सीमेवर कडक लक्ष ठेवून पाकिस्तानच्या कोणत्याही कुरापतींना सडेतोड उत्तर द्यावं असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले यावेळी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुरमू पोलीस महासंचालक दिलबाग सिंह तसच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

याविषयीची अधिक माहिती

एका बाजूला आंतर राष्ट्रीय विमान उड्डाण सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी समोर आल्यानं विमान कंपन्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे

प्राप्ती कर विभागाकडे उपलब्ध असलेली कर आणि वित्तीय व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणे करदात्यांना सुलभ व्हावे असा या मोहिमेचा उद्देश आहे

प्राप्ती कर विभागाला विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निवडक करदात्यांना ईमेल आणि एसएमएस पाठविण्यात येईल

राम मंदिर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वेळापत्रक निश्वित केलं आहे

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार असून त्यांच्याकडून पुष्टी आल्यानंतर तारीख निश्चित करण्यात येईल असं ट्रस्टतर्फे आज सांगण्यात आलं ट्रस्टच्या सदस्यांची आज दुपारी अयोध्येत बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान देशातील नामवंत ज्येष्ठ गणित तज्ज्ञ प्राध्यापक सी एस शेषाद्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केल आहे स्वातंत्र्या नंतरच्या काळात प्राध्यापक शेषाद्री यांनी गणिताच्या क्षेत्रात केलेल महान कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त असून त्यांच्या निधनामुळे देशाने या क्षेत्रातील एक श्रेष्ठ विद्वान गमावला आहे आशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ट्विटर संदेशद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे प्राध्यापक शेषाद्री यांचं काल चेन्नईत निधन झालं